पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते देशाच्या विकासात ग्रामपंचायतींनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करण्याचा आजचा दिवस असल्याचं पंतप्रधान म्हणाले ग्रामीण भागाच्या नवनिर्माणासाठी हा दिवस म्हणजे उत्तम संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं पंतप्रधानांनी यावेळी स्वामित्व योजनेची देशभरात अंमलबजावणी करण्याची सुरुवात केली तसंच सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतींना पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्याचाही श्रभारंभ केला

राष्टपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यावेळी उपस्थित होते

महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंतास आपण मुकलो आहोत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन रेमडीसीवीरची उपलब्धता रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला

ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टँकर वळवू नयेत अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या

याबाबतच परिपत्रक नुकतच जारी करण्यात आलं

चे दोन टँकर प्राप्त झाले आहेत देवळाली मालधक्का इथं आज सकाळी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली

येलदरी रोडवरील कापड द्कानातून कपडे खरेदी सुरु असल्याची बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली अकोला पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना अटक केली

शिरपूर तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल तहसिलदार आबा महाजन गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना आॅक्सिजन सिलिंडरच्या मदतीचं आवाहन केलं होतं त्यान्सार सर्व शिक्षकांनी ही मदत केली

वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले असून सॅनिटायझर पिलेल्या आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे